मोदी यांचं आश्वासन देशातल्या सद्यस्थितीचं आत्मपरिक्षण करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजपा शिवसेना महायुतीला लोकसभा निवडणूकीत संपूर्ण पाठिंबा जाहिर खेळण्यातला फुगा मुलांसह आकाशात उडून झालेल्या दूर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला तर चार मुलं जखमी लवकरच देशातील दुरध्वनी सेवा निःशुल्क होईल आणि इंटरनेटचे दरही स्वस्त होतील असं आश्र्वासन भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे ते आज पश्चिम बंगालमधल्या कुच बिहार जिल्ह्यातील एका प्रचार सभेत बोलत होते भारत बंगालादेश जमीन करारानंतर दोन्ही देशाच्या सीमेवरील नागरीकांच्या समस्याचं समाधान झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं कुच बिहारमधील नागरिकांच्या विकासासाठी केंद्रानं मोठी आर्थिक मदत केली असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केल्यामुळं अनेक योजना या राज्यात येऊ शकल्या नाहीत तसंच त्या घुसखोरीला पाठबळ देत असल्याचा आरोप मोर्दीनी यावेळी केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या मंगळवारी लातूरमध्ये औसा इथं एकत्रित सभा घेणार आहेत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली

प्रचाराची मुदत येत्या मंगळवारी संपणार असून त्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचवण्याचा सर्वच उमेदवारांचा प्रयत्न आहे

राज्यात नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदार संघामध्ये येत्या गुरुवारी अकरा एप्रिलला मतदान होणार आहे

या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा आज चंद्रपूर आणि गडचिकोली इथं प्रचार सभा घेणार होते मात्र या सभा रद्द झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे देशात सध्या असलेल्या परिस्थितीचं सगळ्यांनीच आत्मपरिक्षण करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी केलं ते आज परभणी मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ पूर्णा आणि पाथरी इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते यावेळी आंबेडकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदी आणि काळया पैशासंदर्भात टीका केली मतदारराजाचं या देशाचा खर्या अर्थानं राजा आहे मतदारराजानं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं महाराष्ट्र क्रांती सेनेनं आज भाजपा शिवसेना महायुतीला लोकसभा निवडणूकीत संपूर्ण पाठिंबा जाहिर केला महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील य्रांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

याप्रसंगी उपस्थित भाजपा नेते विनोद तावडे आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी त्यांचे आभार मानले ब्लढाणा जिल्ह्यात निवडणुकीच्या रणध्रमाळीला सुरुवात झाली असून जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यांना सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीचे डॉ

हिंगोली तालुक्यात कनेरगाव नाका इथं भागवत सप्ताहानिमित्त आयोजित यात्रेत खेळण्यातला फुगा मुलांसह आकाशात उडून झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला तर चार मुलं जखमी झाली कनेरगाव इथल्या वसतिगृहातले हे विद्यार्थी असून जत्रेतल्या मिकी माउसच्या आकाराच्या फुग्यावर उड्या मारण्याचा खेळ खेळताना जोराचा वारा सुटल्यानं तो फुगा शंभर फूट उंच आकाशात उडाला जखमी मुलांना वाशीम इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे कुख्यात रिव्हॉल्वर तस्कर मनीष उर्फ मन्या नागोरी कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे आज पहाटे कोल्हापूरच्या स्कायलार्क हॉटेलमधून शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं

यापूर्वी नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रिव्हॉल्वर पुरवल्याचा वहीम त्याच्यावर होता त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती

न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली मुंबईत राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्यायमूर्ती नंद्रजोग यांना शपथ दिली यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे महापौर विश्वनाथ महाडेशर मुंबई उच्च न्यायालयामधले न्यायाधीश आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

काँग्रेसनं जाहीरनाम्यात आश्वासनांची खेरात केली असली तरी ही आश्वासनं पूर्ण होणारी नसून देशविघातक आहेत असा आरोप भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केला त्या आज हिंगोली इथं शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या पंकजा मुंडे यांनी आज परभणीतही प्रचारसभा घेतली या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात साडेसात लाख लोकांना पोस्टकार्ड पाठवून मतदानाबाबत जनजागृती केली जात आहे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज गडविरोली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली